मुंबई विद्यापीठावर प्रचंड भार असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावं तोपर्यंत कोकणातील मुंबई विद्यापीठाची उपकेंद्र सक्षम करावीत अशी मागणी भाजपाचे निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली या लक्षवेधी सुचनेच्या चर्चे दरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी कोकणातल्या जनतेची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नाही अशी भूमिका मांडली

शिक्षक सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती यासंदर्भात समिती नेमण्यात आली असून या समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामधल्या प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देणारा कायदा लवकरच करुन त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल अशी घोषणा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानपरिषदेत केली मुस्लिम आरक्षणासंदर्भात जे उच्च न्यायालयानं मान्य केलं आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करून लवकरच मुस्लिम आरक्षणाचा कायदा केला जाईल आणि या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक प्रवेश सुरू होण्यापूर्वी सुरू केली जाईल असं मलिक यांनी सांगितलं घटनेला धरूनच सर्व बाबी तपासूनच सरकार निर्णय घेईल असं सांगत मागास समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे असं नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं भविष्यकालिन कृषी धारेणाबाबत कृषी मंत्री दादा भुसे आणि नेदरलँडचं शिष्टमंडळ यांच्यात आज बैठक झाली महाराष्ट्र आणि नेदरलँड यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसंच कृषी आरोग्य कौशल्य इंधन पाणी स्त्री पुरुष समानता आदि विषयांवर यावेळी चर्चा झाली कमीत कमी पाण्याचा वापर करुन कापसाचं उत्पन्न वाढवण्याबाबतच्या प्रकल्पावरही यावेळी चर्चा करण्यात आली कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते जहाल नक्षलवादी विलास कोल्हा यानं आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं चातगाव दलमचा तो कमांडर होता

घातपाताच्या तीन मोठ्या कटांमधे हात असल्याचा त्याच्यावर आरोप होता

देशात संशोधन आणि विकास क्षेत्रात उच्चविद्याविभूषित अनेक महिला कार्यरत असल्या तरी जागतिक स्तरावर महिला शास्त्रज्ञांच्या प्रमाणात ही संख्या पन्नास टक्के असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत विज्ञान दिनाच्या अनुपंगानं बोलत होते जगभरात संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण सरासरी तीस टक्के असताना भारतात हे प्रमाण फक्त पंधरा टक्के असल्याचं राष्ट्रपती म्हणाले विज्ञानात कार्यरत महिला ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे विज्ञान शाखेत उच्च शिक्षण आणि अध्यापनात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईसह राज्यभरातही आज विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वरद ही खोल समुद्रात टेहळणी करणारी गस्तीनौका भारतीय तटरक्षक दल सेवेच्या ताफ्यात दाखल झाली आहे केंद्रीय नौवहन मंत्री मनसुखलाल मांडवीय यांच्या हस्ते आज चेन्नई बंदरात तिचं जलावतरण झालं तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यावेळी उपस्थित होते तटरक्षक दलाच्या ईशान्य विभागाच्या अधिकारक्षेत्रा अंतर्गत ओदिशाच्या पॅरादीप बंदरात ती कार्यरत राहील